हे विधेयक घाईघाईनं आणलं या विरोधकांच्या आरोपाचं त्यांनी खंडन केलं ही खूप जुनी मागणी होती आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारनं केला असं ते म्हणाले या चर्चेत सहभागी होताना काँप्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले की या विधेयकाला काँप्रेसचा पाठिंबा आहे मात्र आगामी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन सरकारनं हे विधेयक आणल्याचा आरोप त्यांनी केला समाजवादी पार्शि बसपा बिजू जनता दल आणि संयुक्त जनता दल तसंच राष्ट्रवादी काँप्रेसच्या सदस्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला

या विधेयकावर कायदा आण न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनीही सरकारची भूमिका मांडली राज्यघ ज्ञेत दुरुस्ती करण्याचा अधिकार कायदेमंडळाला आहे असं त्यांनी सांगितलं हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले आहेत हे विधेयक म्हणजे सामाजिक न्यायाचा विजय आहे याचा फायदा देशातल्या अनेक तरुणांना होणार असून देश बळक िंकरणाच्या मार्गातलं हे पुढचं पाऊल ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा अवमान केला असल्याचा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे ते काल उत्तरप्रदेशात आग्रा इथं जाहीर सभेत बोलत होते राफेलप्रश्नी लोकसभेत सीतारामन चर्चेला उत्तर देत असताना विरोधी नेत्यांनी त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न कसा केला ते संपूर्ण देशानं बधितलं आहे असं मोदी म्हणाले एक महिला या देशाची संरक्षणमंत्री असणं ही अभिमानाची बाब आहे असंही ते म्हणाले भ्रष्टाचार उखडून काढण्यासाठी सरकारनं सुरु केलेल्या मोहिमेला घाबरून समाजवादी पार्टी आणि बसपा सारखे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत अशी धिका त्यांनी केली आपण चौकीदार असून आपल्या भ्रष्टाचार विरोधी लढाईत घुकीच्या गोष्टी करणा यांना आपण खड्यासारखे वेचू शकतो असं ते म्हणाले अगुस्ता वेस्ब्रिँड हेलिकॉपउ खरेदी प्रकरणी अ के केलेला दलाल खिश्वीयन मिशेल मागच्या सरकारच्या काळात इतर विमानांच्या व्यवहारांसाठीही लॅबींग करत होता असं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आहे अशा या मिशेलशी काँप्रेसचा कोणता नेता संबंधित आहे त्याचं उत्तर काँप्रेसनं दिलं पाहिजे असं ते म्हणाले लोकसभेत राफेल विमान खरेदी करारावरच्या चर्चेच्या वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबाबत कॉप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य खालच्या पातळीचं असल्याची टीका परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे राफेल प्रकरणात मोदी यांनी स्वतःच्या बचावासाठी महिलेला पुढे केलं आहे असं राहूल गांधी यांनी या चर्चेच्या वेळी म्हटलं होतं त्यावेळी निर्मला सीतारामन संरक्षण मंत्री म्हणून बोलल्या होत्या महिला म्हणून नव्हे त्यामुळे याबाबत असं वक्तव्य करून राहुल यांनी भारतीय राजकारणाच्या इतिहासातली खालची पायरी गाठली असल्याचं ट्वीट स्वराज यांनी केलं आहे राफेल विमान खरेदी व्यवहार प्रकरणी संसदेतल्या चर्चेदरम्यान संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगानं राहुल गांधी यांना नोटिस जारी केली आहे राहुल यांचं वक्तव्य आक्षेपाई आणि महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारं आहे असं आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी सांगितलं या वक्तव्याबद्दल त्यांनी राहुल गांधी यांचा निषेध केला

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांचं घटनापीठ आज सुनावणी सुरु करणार होतं मात्र या पीठातले एक न्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित या घटनापीठातून बाहेर पडल्यानं सुनावणी पुढं ढकलली आहे

लळित या घ ज्ञापीठात असू नयेत असं आपलं म्हणणं नसल्याचं त्यांनी सांगितलं मात्र न्यायमूर्ती लळित यांनी स्वतःच या सुनावणीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता घ जापीठाचं पुनर्गठन केलं जाईल सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या या घटनापीठात न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती एन

रामन आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा समावेश आहे

या बैठकीत दोन मंत्रीस्तरीय समित्यांनी सुचवलेल्या शिफारशींसह इतर विविध मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या दुस या एका समितीनं केरळ सरकारच्या त्या राज्यात पुरानं बाधित झालेल्यांच्या पुनर्वसन कार्याला निधी पुरवण्यासाठी लागू केलेल्या आपत्ती अधिभाराला दोन वर्षांकरता मंजुरी दिली आहे

पुण्यामध्ये काल म्हाळुंगे बालेवाडी इथं शिव छत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचं केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी उद्घाटन केलं बारा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी युवा खेळाडूंनी अनेक विक्रम मोडून हा दिवस गाजवला पाच सुवर्णपदकं पटकावत दिल्लीनं पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवलं त्यापाठोपाठ महाराष्ट्रानं तीन आणि हरयाणानं दोन सुवर्णपदकं पटकावली

दरम्यान खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमधून एक हजार खेळाडूंची निवड करून त्यांना पुढल्या आठ वर्षांसाठी दरवर्षी पाच लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी केली आहे माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज पुण्यात राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या छात्रसैनिकांशी संवाद साधला राठोड पुण्याच्या दोन दिवसांच्या दौ यावर असून काल त्यांनी बालेवाडी इथल्या शिव छत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचं उद्दाजि केलं पुण्यातल्या सिम्बॉयसीस संस्थेतल्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबूधाबी इथं सुरू असलेल्या आशिया चषक फूटबॉल स्पर्धेत आज भारताची लढत अमिरातीबरोबर होणार आहे रात्री साडेनऊ वाजता हा सामना सुरू होईल तृणमूल काँप्रेसचे खासदार सौमित्र खान यांनी भाजपात प्रवेश केला आहे बिष्णूपूर लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले खान यांनी काल नवी दिल्ली इथं भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांची भे घेतल्यानंतर भाजपात प्रवेश केला अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेला व्यापार संघर्ष थांबवण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये बिजिंग इथं आयोजित केलेली चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली ही चर्चा अतिशय उत्तम होती असं या चर्चेचा तपशील जाहीर न करता अमेरिकेचे व्यापार आणि परदेशी कृषी व्यवहार उपमंत्री टेड मक्तिने यांनी सांगितलं